प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूर इथं भेट देणार आहेत

या विद्युतीकरणामुळे कोळसा खडी यांची वाहतूक उत्तर आणि ईशान्य भारतात सुलभतेनं होऊ शकेल

संरक्षण विभागासाठी आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद साडेतीन लाख कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे

या अर्थसंकल्पामुळं आर्थिक वाढीला चालना मिळेल तसंच गरीब शेतक यांना पाठबळ मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

विकासाची फळं समाजाच्या तळागाळात पोचावी यावर केंद्रसरकारचा भर असल्याचं केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे अर्थसंकल्पाविषयी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत काल त्यांनी सांगितलं की प्राप्तीकर मुक उत्पन्नाची मर्यादा वाढवून सरकारनं मध्यमवर्गांचा मान राखला आहे नोटाबंदीनंतर आणि काळपैसा विरोधी अभियानामुळं करवसुलीत वाढ झाली आहे असं ते म्हणाले उद्योगजगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पानं काही ना काही तरतूद केली असल्याचं कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे पश्चिम विभाग अध्यक्ष पिरुज खंबाटा यांनी म्हटलं आहे बांधकाम क्षेत्राला आणि प्राप्तीकर दात्यांना अर्थसंकल्पानं दिलासा दिल्याची प्रतिक्रिया आखिल भारतीय कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी दिली आहे वित्रीकरणासाठीच्या परवानच्या एका खिडकीवर उपलब्ध करुन देण्याची तरतूद आणि चित्रपट पायरसीला आळा घालण्याचे उपाय केल्याबद्दल प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगानंही अर्थसंकल्पाचं स्वागत आहे देशातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा अशा घटकांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे शेतक यांना अर्थसहाय्य दिल्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल असा विशास त्यांनी व्यक् केला आहे

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

देशातल्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची जुनी पद्धत सुरू करण्याची शक्यता मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी फेटाळून लावली आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात कोलकाता इथं राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी दोन दिवस चर्चा केल्यानंतर ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते आपल्या देशात दोन दशकांडून जास्त काळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होत आहे आणि बऱ्याच काळापासून निवडणूक आयोगानं आपल्या धोरणात सातत्य ठेवलं असल्यानं यापुढेही हेच धोरण कायम राहील असं अरोरा यांनी स्पष्ट केलं

जिल्हा प्रशासनानं याबाबतचा आदेश जारी केला आहे संगम भागात येणा या भक्तगण आणि यात्रेकरुच्या मार्गावरील वाहतूक आणि वाहनांच्या प्रवेशाबाबतही नियम लागू करण्यात आले आहेत

उत्तर कोरियाचे नेते किम जॉग उन यांच्या भेटीच्या वेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्याचा विचार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे अमेरिका आणि चीनदरम्यान सुरु असलेला व्यापारविषयक संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय चर्चेच्या पार्बभूमीवर ट्रंप यांनी हे विधान केलं आहे या महिन्यात किम यांची भेट घेतानाच त्यासोबत चीनच्या अध्यक्षांच्या भेटीसाठी दौरा करणं शक्य असल्याचं ट्रंप यांनी सांगितलं स्पेनमध्ये मुर्सिया इथं सुरू असलेल्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत विश्वचषक स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या आयर्लंडशी होणार आहे

या दोन्ही संघांमध्ये उद्या दुपारी साडेतीन वाजता आणखी एक सामना होईल कोलकाता इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक जागतिक गटाच्या पात्रता फेरीत आज रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीची इटलीच्या मार्को सेकिनाटो आणि सिमॉन बोलेली या जोडीशी लढत होणार आहे पात्रता फेरीतलं आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणं भारताकरता आवश्यक आहे

व्यावसायिक रॉबर्ट वधेरा यांनी दिल्लीच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे

नकारात्मक गुणांकन पद्धतीमुळे आयआयटी सारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना मद्रास उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे स्पर्धा परीक्षांसाठी अशा प्रकारची गुणांकन पद्धती कायद्यानुसार अयोग्य असल्याचं सांगत ती बंद करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत